पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात मध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा प्रारंभ केला या वर्षी फेब्रवारी महिन्यात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात असंघटीत क्षेत्रातले कामगार आणि मज्रांसाठी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची घोषणा करण्यात आली होती

पंतप्रधानांनी ग्जरात मध्ये वस्त्राल इथं रिमोटद्वारे कळ दाबून या योजनेचं लोकार्पण केलं

आता या लाभार्थ्यांना दरमहा तीन हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल

ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते अमेरिका प्रुढच्या साठ दिवसांत प्राधान्यक्रम सामान्य प्रणाली पूर्णत रद्द करणार आहे मात्र भारतासोबत अमेरिकेचे व्यापारी संबंध द्रढ असून सुमारे पाच अब्ज साठ कोटी डॉलरची भारतीय निर्यात या निर्णयामुळे प्रभावित होणार नाही असं वाधवन यांनी स्पष्ट केलं

नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना लांबा यांनी समुद्र मार्गे हल्ल्यासाठी दहशतवादी पथकं तयार असल्याची माहिती मिळाल्याचं सांगितलं दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी जागतिक समूदायानं एकत्रितरित्या काम करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली

दरम्यान शोपियां जिल्ह्यातही नरवाव भागात दहतशवादी लपून बसल्याची माहिती मिळाली असून या भागातही शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे

आडम यांनी सोलापूर इथं गृहनिर्माण प्रकल्प राबवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एका कार्यक्रमात कौतुक केल्याच्या कारणावरून सीपीएमनं ही कारवाई केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे असं कौतुक करणं पक्षाच्या शिस्तीत बसत नसल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं आहे

यावेळी जिल्ह्यातल्या विविध लोकोपयोगी योजना आणि उपक्रमांचं भूमीपूजन तसंच लोकार्पणही होणार आहे

निवडणूकीत वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएमला जोडण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट अर्थात मतदान पडताळणी यंत्रातून मिळणाऱ्या पावतीच्या प्नर्मोजणीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही भारतीय निवडणूक आयोगाने त्याचं पालन करण्यास नकार दिला हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान असल्याचं सांगत हे आंदोलन करण्यात येत आहे

द्रपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होईल